मी यांनी फे

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की येत्या तीन दिवसात या समितीची स्थापना करण्यात येईल ही समिती सर्व संबंधितांशी चर्चा करुन आसाम विधानसभा आणि स्थानिक मंडळांमधे आसामी जनतेसाठी किती राखीव जागा असाव्यात त्याची शिफारस करेल आसामी आणि स्थानिक भाषांना संरक्षण आसाम सरकारात भरतीमधे आरक्षण तसंच आसामी लोकांच्या सांस्कृतिक सामाजिक भाषिक आणि वारसा ओळख जपण्यासाठी आवश्यक उपाय सुचवेल विजया बँक आणि देना बँक या दोन बँकांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याला आज केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली या विलीनीकरणानंतर बैंक ऑफ बडोदा ही देशाची स्था बैंक ऑफ डियानंतरची सर्वात मोठी बँक होईल

लोकसभेत राफेल व्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरूण जे की यांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची विरोधी पक्षांची मागणी फेठळून लावली या चर्चेला प्रारंभ करताना काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारविरूद्ध वेगवेगळे आरोप केले एकशे सव्वीस विमानांच्या खरेदीचा पूर्वीचा करार बदलून तो फक्त छत्तीस विमानांचा का करण्यात आला यासह अन्य मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केले या खरेदीच्या व्यवहारात अनेक त्रुपी असल्याचं सांगत गांधी यांनी माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे आरोग्यमंत्री यांच्यातल्या राफेल व्यवहारासंदर्भातली ध्वनीफीत सभागृहात वाजवण्याची परवानगी मागितली या ध्वनीफीतीचं प्रमाणीकरण झालेलं नसल्याचं दिसून आल्यानं अध्यक्षांनी प्रमाणीकरण करणार का असा प्रश्न गांधी यांना केला त्याला गांधी यांनी उत्तर न दिल्यानं अध्यक्षांनी ती ध्वनीफीत सभागृहात वाजवण्याची परवानगी नाकारली

या प्रकरणात गांधी सातत्यानं असत्य बोलत असल्याचं त्यांनी म्हा मिं

मी यांनी या व्यवहाराचा सखोल तपशील सभागृहापुढे मांडला

सरकारला आज मुस्लिम महिला वैवाहिक हक्क संरक्षण विधेयक राज्यसभेत मांडायचं होतं त्यामुळे आज राज्यसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी सगळ्या सदस्यांना सदनाचं कामकाज होऊ देण्याचं कळकळीनं आवाहन केलं कोणतेही सदस्य घोषणाबाजी करत हौद्यात उतरले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा श्राारा नायडू यांनी दिला असं असतानाही अण्णा द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी प्रश्नावर गदारोळ सुरू केल्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी पंधरा मिनि साठी आणि नंतर बारा वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या बारा सदस्यांना गोंधळाबद्दल कामकाजात सहभागाला बंदी करुन सगळयांना बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले होते परंतू ते सभागृहाबाहेर गेलेच नाहीत बारा वाजताही सदस्यांनी गोंधळ सुरू ठेवल्यानं उपाध्यक्षांना कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं बोडो वस्तूसंग्रहालय तसंच भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्र स्थापण्याला तसंच कोक्राझारच्या आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांच्या आधुनिकीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे बोडो लँड क्षेत्रातल्या जिल्ह्यांमधून जाणा या सुपरफास रेल्वे गाडीचं अरोनल एक्सप्रेस असं नामकरण करण्यालाही यावेळी मान्यता देण्यात आली या निर्णयांच्या अंमजबजावणीसाठी आवश्यक कारवाईचे आदेश संबंधित मंत्रालयांना देण्यात आल्याचं नवी दिल्ली खें गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं

आज आंध्रप्रदेशच्या भाजपा कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संवाद साधला लोकशाही म्हणजे भविष्य उज्वल करण्याचा सोहळा असून भविष्यातल्या भारताच्या निर्मिती प्रक्रियेत तरुणाई केंद्रस्थानी आहे

तरुणाईला विकास उत्तम पायाभूत सोयीसुविधांचा ध्यास आहे भ्रष्टाचाराचा ही तरुणाई द्वेष करते म्हणूनच भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी कोण कार्य करतं हे तरुणाई जाणते असंही ते म्हणाले भारताच्या परराष्ट्र धोरणात नेहमी प्राधान्याने भारत हा मंत्र असल्याने सत्य नेहमीच असत्याच्या सुनामी परतवून लावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

ते आज नवी दिल्ली क्वें या योजनेच्या सहा कोर्टीया लाभार्थ्याला गद्धीजोडणी प्रदान करताना बोलत होते मेघालयामधल्या पूर्व जैनीशीया कोळसा खाणीत अडकलेल्या पंधरा कामगारांच्या सुक्किचे प्रयत्न अद्यापि सुरुच आहेत आज सकाळपासून ओदीशा अग्निशमन दलानं खाणीतलं पाणी उपसायला सुरुवात केली आहे भारतीय नौदल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही शर्थीचे प्रयत्न करत आहेत पाणी उपसण्यासाठी शंभर अश्वशक्तिचे पंप लावण्यात आले आहेत भाजपा सरकार सत्तेवर असलेल्या राज्यामधे जाहीर केलेल्या शेतक यांच्या कर्जमाफीसंबंधाने काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रधानमंत्री म्हणाले की काँप्रेस सरकारने आश्वासन दिलेल्याप्रमाणे सर्वच शेतक यांची कर्ज माफ केलेली नाहीत कर्जमाफी हा काही या समस्येवरचा उपाय होऊ शकत नाही आत्महत्या केलेल्या बहुतांश शेतक यांनी सावकारांकडून कर्ज घेतलेली होती आपलं सरकार शेतक याचं जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचं ते म्हणाले मोठ्या आर्थिक गुन्ह्यांमधे सामील नीरव मोदी विजय मल्ल्या मेहूल चौक्सी यांच्याविषयी बोलताना मोदी म्हणाले की सरकारच्या कडक कारवाईला भिऊन ते देश सोडून पळाले वस्तू आणि सेवाकरांमूळे एकूणच करप्रणाली सोपी झाली असल्याचं ते म्हणाले सामान्य माणसांच्या फायद्यासाठी सुमारे बाराशे वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली आहे

त्यानंतर प्रधानमंत्री गुरुदासपूर शि एका सभेला संबोधित करतील

आतापर्यंत रामकांत आचरेकर यांना पदमश्री द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं

सीडनी क्वें उद्यापासून सुरु होणा या चौथ्या आणि शेव व्या कसोी सामन्यात भारत प्तिहास घडवेल